पाठिंबा दाखवून दिला आहे असं फ्रान्सच्या राजदूतांचं प्रतिपादन भारताच्या व्यापार सवलती काढून घेऊ नये असं अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधींचं ट्रंप प्रशासनाला आवाहन

आयपीएल क्रिकेटमधे आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या राज्यपालांशी चर्चा करुन फानी चक्रीवादळामुळं या राज्यांमधे ओढवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला या वादळामुळं बाधित झालेल्या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण देश एकजु ीनं उभा आहे असं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या बी संदेशात म्ह नं आहे प्रधानमंत्री मोदी यांनी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन प ज्ञायक यांच्याशी देखील चर्चा केली आणि वादळामुळं उद्रवलेल्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल अशी खात्री व्यक्त केली

वादळामुळे अडकलेल्या लोकांसाठी अत्यावश्यक सामानाची मोफत वाहतुक करणार असल्याची घोषणा एअर इंडियानं केली आहे यासाठी सामाजिक संस्था तसंच स्वयसेवी संस्थांनी नवी दिल्लीतल्या ओदिशाच्या निवासी आयुक्तांशी संपर्क साधावा असं एअर इंडियानं म्हालिं आहे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमधे जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली फानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आसाममधील जिल्हा प्रशासनांनी वादळाचा सामना करण्याच्या दृष्टीनं संपूर्ण तयारी केली आहे

ओदिशामधे फानी चक्रीवादळामुळे कक्रि पुरी आणि भुवनेश्वर इथलं दुरसंवाद जाळ खंडित झालं आहे उन्मळून पडलेल्या झाडांमुळे काक्र आणि भुवनेश्वरमधली रस्तेवाहतुकही ठप्प झाली आहे वीजपुरवठा पूर्ववत करण्याचं मोठं आव्हान असल्याचं मुख्यमंत्री नवीन प ज्ञायक यांनी म्हालं आहे ओदिशाच्या किनारपट्टीवर आलेल्या फानी चक्रीवादळामध्ये जीवित हानी रोखण्यात आणि वेळीच नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या नियोजनात अतिशय अचूक भाकिताद्वारे महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल भारतीय हवामान विभागाची संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती कपात संस्थेनं प्रशंसा केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे

विविध राजकीय पक्षांचे प्रमुख प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रचारसभा घेणार आहेत उत्तर प्रदेशात प्रतापगड आणि बस्ती इथं तर बिहारमध्ये वाल्मिकी नगर इथं मोदी यांच्या प्रचारसभा होतील भाजपा अध्यक्ष अमित शाह फतेहपूर इथं एक मेळावा घेणार आहेत आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रचारासाठी अमेठीमध्ये एक रोड शो करणार आहेत लखनौ मतदारसंघातून निवडणूक लढवणारे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंह धौराहरा आणि मोहनलालगंज इथ प्रचारसभा घेणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुलतानपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेशात बहराईच आणि गोंडा जिल्ह्यात प्रचारसभा होतील

ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते

मोदी यांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान झाल्याचा आरोप करुन ती सावरण्यासाठी काँप्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात विविध उपाययोजना मांडल्या आहेत असा दावा गांधी यांनी केला मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचं श्रेय भाजपा घेत आहे मात्र त्याची सुकाही भाजपा सरकारनंच केली होती अशी शीका त्यांनी केली

याबाबत आज संध्याकाळपर्यंत केजरीवाल राजेंद्र पाल गौतम आणि गुगन सिंह यांनी स्पष्टीकरण द्यावं असं आयोगानं सांगितलं आहे देश सुरक्षित असेल तरच देशाचा विकास होऊ शकतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्ह िं आहे उत्तर प्रदेशात प्रतापगढ इथं घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते उत्तर प्रदेशातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती यापूर्वी अत्यंत बिक होती मात्र योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं त्यात खूपच सुधारणा घडवून आपल्या आहेत असं ते म्हणाले एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत त्यांचं सरकार जिल्ह्यामधे तयार होणा या उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देत आहे आणि त्यातून राज्यातल्या औद्योगिकीकरणाला चालना मिळत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं राजस्थानात लोकसभा निवडणूकांच्या पाचव्या पेप्याचा प्रचार संपायला आता थोडाच अवधी शिल्लक असून काँग्रेस आणि भाजपानं आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे

पश्विम बंगाल मध्ये पाचव्या टप्प्यासाठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे बराकपूर बनगाव श्रीरामपूर हूगली आरामबाग हावडा आणि उलुबेरिया या सात मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे

भारताच्या व्यापार सवलती काढून घेऊ नये असं आवाहन अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधींनी ट्रंप प्रशासनाला केलं आहे

भारताच्या सवलती कमी झाल्यास अमेरिकन कंपन्यांवरही वाढीव कराचा बोजा पडण्याची शक्यता असल्याचं या पत्रात म्हा ठिं आहे अमेरिकेची व्यापार तु भरुन काढण्याच्या उद्देशानं ट्रंप प्रशासन अनेक देशांच्या व्यापार सवलती कमी करुन कर वाढवण्याच्या बेतात आहे इराणच्या युरेनियम निर्यातीवर अमेरिका निर्बंध लागू करणार आहे

इराण जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक युरेनियमच्या बदल्यात समृद्ध युरेनियम घेतो असा व्यवहार इराणबरोबर करणा या कोणत्याही देशाविरुद्ध अमेरिका निर्बंध लागू करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी सांगितलं आहे संयुक्त राष्ट्रांनी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा समावेश जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत करणं हा दहशतवादाच्या विरोधातल्या भारताच्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून खंबीर पाठबळ असल्याचा भक्कम पुरावा आहे असं फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर यांनी सांगितलं आहे फेब्रुवारी महिन्यात पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून ताबडतोब या हल्ल्याचा निषेध करणारं परिपत्रक जारी व्हावं यासाठी फ्रान्सनं अथक प्रयत्न केले मसूद अझहरला दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत कोणतीही चर्चा होण्यापूर्वी आवश्यक असलेलं हे एक महत्त्वाचं राजकीय पाऊल होतं असं त्यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांना सांगितलं

देशाचा अभिमान सातत्यान उचावणारा नीरज हा अतिशय धाडसी युवा खेळाडू आहे असं प्रधानमंत्र्यांनी ट्वीट करून सांगितलं नीरजच्या कोपरावर काल मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली पटियाळा इथं गेल्या महिन्यात सराव करताना त्याचं कोपर दुखावलं होतं

आजचा दुसरा सामना रॉयल चँलेंजर्स बेंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद या संघामधे रात्री आठ वाजता होईल मोहाली इथं काल कोलकाता नाई रायडर्सनं किंग्ज इलेवन पंजाबचा सात गडी राखून पराभव केला